सरोगसीच्या व्यापाराला प्रतिबंध करणं आणि सरोगसीच्या नियमनासाठी प्राधिकरणाची नेमणूक करण्याची तरतूद या विधेयकात आहे गर्भधारणा करू न शकणाऱ्या विवाहाला किमान पाच वर्षे झालेल्या केवळ विवाहित भारतीय जोडप्यांनाच सरोगसीकरिता परवानगी मिळणार आहे त्यांच्यापैकी किमान एकजण गर्भधारणाक्षम नसावा अशी अट राहील सरोगेट माता जवळच्या नात्यातील आणि विवाहित असावी आणि तिचे स्वतःचे एक मूल असावे लिव इन नाते आणि एकट्या पालकाला सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्याचा अधिकार मिळणार नाही सरोगसीच्या माध्यमातून भारतीय सित्रयांच होणार शोषण रोखणं हा या विधेयकाचा मुख्य हेतू आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी विधेयक सादर करताना सांगितलं

बदल आणि नवनिर्मिती करताना सामाजिक भान जपण्याची गरज असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी केलं महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात आध्निक तंत्रज्ञान प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेची प्रभावी अमलबजावणी अशा अनेक बाबींचा या धोरणात समावेश आहे तसंच कर्जमाफी हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर उत्तर नसून शेती तंत्रात बदल करण्याची गरज असल्याचं आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

या उपग्रहामुळे भारतीय हवाई दलाच्या संदेशवहन क्षमतेत मोठी वाढ होईल या उपग्रहाच्या सहाय्यानं लढाऊ विमानं हवाई तळावरच्या नियंत्रण कक्षासोबत अधिक प्रभावीपणे संपर्क ठेवू शकणार आहेत शेतकरी प्रशिक्षण प्रधानमत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना आधूनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होईल असा विक्षास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते प्रशिक्षणार्थी या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते नानाजी देशमुख कृषी सहाय्य योजना आणि एग्री बिझनेस याबाबत माहिती घेऊन त्यांचा लाभ घेणे शेती बाजारासोबत समन्वय आणि शेतीतील उत्पादकता वाढविणं याबाबींची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं तीन लाख युवकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळणार आहे मद्रा संमेलन मुद्रा बँक योजनेच्या यशस्वी अमलबजावणीतून रोजगार मिळणे शक्य असून त्यासाठी योजनेशी संबंधित सर्व घटकांनी विशेषत बँकांनी मन लावून काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत केलं राज्यस्तरीय मुद्रा संमेलनात ते बोलत होते

तसंच मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वतचा व्यवसाय सुरू करणाऱ्या यशस्वी उद्योजकांचा यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला

याबाबत अंबड तालुक्यातल्या एका लाभार्थीनं व्यक्त केलेला हा अनुभव

ही जाणीव जागृत ठेवण्याचं काम वसई विरार महानगरपालिकेनं केलं आहे कसं ते ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून

त्याआधीच सरकारनं मराठा भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं होतं या पार्धभूमीवर सरकारनं या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र काल न्यायालयात सादर केलं भरती प्रक्रिया ही नियमित बाब असून ती सुरू राहिली तरी नेमणुका करण्यात येणार नाहीत असं सरकारी वकील व्ही ए थोरात यांनी न्यायालयात सांगितलं तसंच राज्य मागासवर्गीय आयोगाचा संपादित अहवाल प्रसिद्ध करण्याची सरकारची तयारी असल्याचं सरकारनं म्हटलं आहे या अहवालात असलेल्या इतिहासातल्या काही नोंदी समाजात तेढ पसरवण्याची शक्यता असल्यानं हा अहवाल पूर्णतः सादर करू शकत नसल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं

त्याप्रमाणे त्यांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करण्यात येईल असंही ते म्हणाले

यती आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची यूती कायम राहील असा विश्वास भाजपाचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल मुंबईत व्यक्त केला एका खासगी वाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आणखी काही नवीन पक्ष सामील होतील असंही ते म्हणाले

त्यानंतर माती आणि गादी गटातील कस्त्याना सुरूवात झाली या स्पर्धेच अधिकृत उद्वाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे

या पश्संजीवनी एपच्या माध्यमातुन शेतकरी आणि पश्पालकांना विविध माहिती आणि सेवा उपलब्ध आहेत निधन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच काल कोल्हापूर इथ अकस्मात निधन झालं

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पैज लग्नाची घे भरारी राजा पंढरीचा या चित्रपटांना अनेक परस्कार मिळाले होते

माणसामधलं माणूसपण जपण्यासाठी विविध कलांची मदत धेण गरजेचं असून युवास्पंदन महोत्सव त्यासाठीचा एक कल्पक आविष्कारच ठरणार असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं महोत्सवासाठी उभारलेल्या पू

देशपांडे सभामंडपामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त उद्वाटक म्हणून तर सिनेअभिनेता गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते हवामान राज्यात थंडीचा जोर कायम आहे अनेक जिल्ह्यांतील तापमानाचा किमान पारा दहा अंशांच्या जवळपास आहे

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार